सौम्य लक्षणं असलेल्या कोविड रुग्णांनी अनावश्यक सिटी स्कॅन करू नयेत एम्सचे डॉ

या बैठकीत त्यांनी कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी मान्यता दिली वैदयकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली नीट प्रवेश परीक्षा चार महिने पुढं ढकलण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला

यामुळं कोविड रुग्णांवरील उपचार करणाऱ्या पात्र डॉक्टरांची उणीव भासणार नाही तसंच इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ड्यूटी लावावी असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला दूरध्वनीवरून सल्ला देणं सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर देखरेख या जबाबदाऱ्या एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थांवर सोपवण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला वरिष्ठ परिचारिका आणि डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली बीएससी नर्सिंग आणि परिचारिका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश कोविड रुग्ण सेवेत करण्याबाबतही चर्चा करण्यात आली कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी ज्या व्यक्ति योगदान देत आहेत त्यांनी शंभर दिवस सेवा दिली असेल तर त्यांना कायमस्वरूपी सरकारी सेवेत सामावून घेताना प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या वेळी घेण्यात आला कोविड सेवा देणारे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व्यावसायिक यांना प्राधान्यानं लस देण्याचा तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारच्या विमा योजनेत समावेश करण्याचा निर्णय ही या वेळी घेण्यात आला

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड रुग्णसेवेसाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध होईल यासाठी वरील सर्व सवलती द्याव्यात अशी सूचना केंद्रानं केली आहे पंतप्रधान युरोपियन संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला फॉन देर लेयेन यांच्य्याशी द्रध्वनीवरून चर्चा केली

भारताला तातडीनं मदत पुरवल्याबद्दल मोदी यांनी युरोपियन महासंघाची आणि सदस्य देशांची प्रशंसा केली जुलैमध्ये झालेल्या परिषदेनंतर भारत आणि युरोपीय देशांमधील धोरणात्मक भागीदारीला अधिक गती मिळाली असल्याचं या वेळी नमूद करण्यात आलं

या आधी सरकारन या वैद्यकीय साहित्यावरील आयात शुल्क आणि आरोग्य अधिभारही कमी केला आहे या साहित्याच्या आयातदारांना या सवलतीचा फायदा देण्यासाठी राज्य सरकारनं एक नोडल एजन्सी स्थापन करावी असे आदेशही केंद्रानं दिले आहेत

काल सलग द्सऱ्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्याही तीन लाखांच्या पुढं गेली आहे

देशात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं गृह मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव पियुष गोयल यांनी यावेळी सांगितलं

सर्व राज्यांनी आरोग्य मंत्रालयाच्या सुचनेनुसार ऑक्सिजनचा योग्य वापर करावा आणि ऑक्सिजनची साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे निर्देश गोयल यांनी दिले शरीरातली प्राणवायूची पातळी कमी झाली आणि प्रचंड थकवा जाणवत असेल तरच रुग्णाला रुग्णालयात भरती करावं असं दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी यावेळी सांगितलं

कोविड परिस्थितीमुळे कोलकाता इथल्या राजभवनात एका अनौपचारिक समारंभात ममता बॅनर्जी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल पक्षाचे नवनिर्वाचित आमदार गुरुवारी शपथ ग्रहण करणार आहेत तृणमूल कॉंग्रेस भवनात आज पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली यात पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदी ममता बॅनर्जी यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचं सरचिटणीस पार्थ चटर्जी यांनी जाहीर केलं तर बिमान बॅनर्जी विधानसभेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत दरम्यान ममता बॅनर्जी आज राज्यपाल जगदीप धनखर यांची भेट घेउन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत तामिळनाड् तामिळनाडूमध्ये राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री ई पळणीसामी आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा राजीनामा स्वीकारला आहे नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत ई पळणीसामी यांनी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा असं राज्यपालांनी सांगितलं आहे डीएमके पार्टीकडून उद्या मुख्यमंत्री म्हणून एम के स्टॅलीन यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाईल केरळ केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली एल डी एफ नं सत्तेचा गड राखला आहे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांना आपला राजीनामा सुपूर्त केला राज्यपालांनी तो स्वीकारला असून नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत पदावर कायम राहण्याचे निर्देश दिले आहेत नव्या सरकार स्थापनेच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांची उद्या बैठक होणार आहे आसाम आसाममध्ये भाजपाचा विधिमंडळ गट नव्या मुख्यमंत्र्याचं नाव निश्वित कारे असं प्रदेशाध्यक्ष रणजीत कुमार दास यांनी आज गुवाहाटी इथं वार्ताहरांशी बोलताना सागितलं पक्षाचे निरीक्षक लवकरच राज्याचा दौरा करून संबंधितांची भेट घेतील असं ते म्हणाले भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांनी आसाम मध्ये सत्ता राखली असून मुख्यमंत्री म्हणून सर्बानंद सोनोवाल आणि वरिष्ठ नेते हेमंत बिस्वा सरमा यांच्या नावांची माध्यमांमध्ये चर्चा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे गहू किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सरकारी संस्था सातत्यानं किमान किंमत देऊन रब्बी हंगामातील पिकांची खरेदी करत आहेत

पंजाब हरयाणा आणि मध्यप्रदेशमधून गहू खरेदीचे प्रमाण अधिक आहे यंदा प्रथमच खरेदीची रक्कम पंजाब आणि हरयाणामधील शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जात आहे

पंतप्रधान शेख हसीना यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

डुबोला काँगो कॉगोनं आपल्या देशात पसरलेली इबोलाची साथ संपुष्टात आल्याची घोषणा केली आहे